मुंबईतल्या षणम्खानंद हॉल इथं शक्तिसन्मान महोत्सवात ते आज बोलत होते

स्त्री भूण हत्या हे घृष्णास्पद कृत्य असून नारी शक्तीचा राज्याला अभिमान असल्याचं ते यावेळी म्हणाले

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान दोन या मोहिमेंतर्गत उड्डाण केलेलं चांद्रयान आज सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत दाखल झालं इस्रोनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

ईडी अर्थात सक्त वसूली संचालनालयानं मनसेप्रमुख राज ठाकरे यांना बजावलेल्या नोटीशीनंतर संचालनालयाच्या कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असलेल्या मनसेनं अचानक आपला निर्णय बदलला आहे

तसंच यावेळी कुठल्याही प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी बाळगावी असंही त्यांनी सांगितलं आहे तृम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहा बाकी या विषयावर मला जे बोलायचं आहे ते योग्य वेळी बोलेनच असंही राज यांनी स्पष्ट केलं आहे अंशकालीन पदवीधरांच्या पदभरतीबाबत राज्यसरकारनं घेतलेल्या निर्णयांची प्रत्येक विभागानं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांना सुचना देण्याचे निर्देश कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी दिले आहेत अंशकालीन पदवीधरांना राज्य शासनाच्या पदभरतीमध्ये समांतर आरक्षण लागू करण्यात आलं आहे तसंच पदभरतीमध्ये वयोमर्यादाही वाढवण्यात आली आहे अंशकालीन पदवीधर उमेदवारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयात डॉ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली अंशकालीन पदवीधर उमेदवारांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक पावलं उचलत आहे असं ते म्हणाले आएनएक्स मिडीया घोटाळा प्रकरणी आर्थिक अफरातफरी आणि श्रष्टाचाराचे आरोप असलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी

याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआय या दोघांनीही चिंदबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे

पैठण इथून सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेचं वाशिम जिल्ह्यातल्या कारंजात आज आगमन झालं त्यावेळी ते वाशिम इथं वार्ताहरांशी बोलत होते आता पाकव्याप्त काश्मीरचा मुददाही निकाली काढण्यासाठी केंद्र शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी योवळी केली राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले असताना ते निकाली काढण्याऐवजी भाजपा शासन जनतेचं लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत करत आहे ही खेदजनक बाब असल्याचंही अजीत पवार यांनी सांगितलं मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन आणि इतर पाचजणांना मुंबई विशेष न्यायालयानं आज दोषी ठरवलं असून त्यांना आठ वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा सूनावली आहे

शेट्टी यांच्यावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या

दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिये कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है अशा अनेक भावगर्भ गाण्यांनी गेली काही दशकं सावल्यानं संगीताच्या माध्यमाचून श्रोत्यांना रिझवणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं त्यांच्यावर आज मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले फ्फ्फ्सातल्या जंत्संसर्गाम्ळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र काल त्यांची प्राणज्योती मालवली

फिर सूबह आयेगी या चित्रपटातल्या गाण्यांमुळे खय्याम सर्वाना परिचित झाले होते शोला और शबनम मोहब्बत इसको कहते है आखरी खत या चित्रपटांसोबतच कभी कभी या चित्रपटातल्या गाण्यांमुळे खय्यामसाहेब प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या अपूर्व योगदानाबद्दल खय्याम यांना अनेक प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे

लातूर शहराचा पाणी प्रवठा स्रळित होण्यासाठी रेल्वेनं पाणीप्रवठा करणाऱ्या वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यांयी पाणी प्रवठा योजनांचं काटेकोर नियोजन तयार करावं असे निर्देश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत लातूर शहराला पाणी प्रवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा उपलब्ध् आहे तसेच मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस झालेला नाही

ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केली असते किंवा बह्तांश शेतकऱ्यांची कोणतीही बचत नसते तसेच उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शासनानं सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन भंडा याचे जिल्हाधिकारी डॉ

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या खऱ्या ग्न्हेगारांना अटक करावी अशी मागणी दाभोलकरांच्या कृटुंबातले सदस्य आणि अंधश्रदधा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे

द्रोणाचार्य हा प्रशिक्षकांसाठीचा सर्वोच्च राष्ट्रीय प्रस्कार बॅडमिंटन प्रशिक्षक विमल क्मार टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप ग्प्ता आणि एथलेटिक्स प्रशिक्षक मोहिंदर सिंग ढिल्लन यांना जाहीर झाला आहे